या विषाणूचा संसर्ग झालेली एकही व्यक्ती आतापर्यंत या तपासणीत सापडली नसल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितलं यासंदर्भात सरकार दक्ष असून विषाणूचा सामना करण्याची तयारी असल्याचंही त्या म्हणाल्या कोरोना विषाणूच्या चीनमधल्या संसर्गाबद्दल तिथला दृतावास भारताच्या आरोग्य मंत्रालयाला सतत माहिती देत असल्याचं सचिवांनी सांगितलं आहे या पार्श्वभूमीवर चीनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रतिबंधक उपाय सांगणाऱ्या मार्गदर्शक सूचना मंत्रालयानं जारी केल्या आहेत यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपली सज्जता तपासून पाहावी अशा सूचना आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत

मुंबई प्रत्येक भारतीयाची आहे आणि जे इथं पिढयापिद्या राहत आहेत त्यांना हा वेलं जाणार नाही अशी ग्वाही ठाकरे यांनी या शिष्टमंडळाला दिली केरळ आणि पंजाबप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ठराव आणण्याच्या या शिष्टमंडळाच्या मागणीवर मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही

गुवाहापी इथं काल तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते

बल्गेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयूद्व स्पर्धेत भारताच्या निखात झरीन आणि शिवा थापा यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे ब्लगेरियाचा गतवेळेचा विजेता सेवदा असेनोवा यानं माघार घेतल्यामुळे झरीनला पुढं चाल मिळाली